तिथूनच पुणे पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातल्या रुग्णालयांमध्ये गरजेनुसार ऑक्सिजनचे टँकर पाठवले जाणार आहेत

विप्रो कोविड सेंटर जिल्हा परिषदेकडून चालवल्या जाणाऱ्या हिंजवडी इथल्या विप्रो कोविड निगा रुग्णालयात दीडशे खाटांचा सुसज्ज ऑक्सिजन विभाग तयार करण्यात येत आहे त्यासाठी आवश्यक ऑक्सिजन यंत्रणा उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या पंधरा दिवसात हे काम पूर्ण होईल अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी दिली सध्या रुग्णालयाला बाहेरून ऑक्सिजनचा प्रवठा करावा लागत आहे

त्यामुळे काल शहरातली जवळपास सर्व केंद्र स्रू होती

शववाहिका पुण्यात कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहांसाठी शववाहिका कमी पडत आहेत त्यामुळे पालिका प्रशासनाने प्रणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे स्कूल बस उपलब्ध करून देण्या बाबत मागणी केली होती

या स्कूलबसमध्ये आवश्यक बदल करून त्या शववाहिका म्हणून वापरण्यात येतील

यानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये महापौर उषा ढोरे यांनी त्कडोजी महाराजांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं अंधश्रध्दा निर्मूलनासाठी तूकडोजी महाराजांनी केलेलं कार्य अजरामर आहे अशा शब्दात महापौरांनी तुकडोजी महाराजांच्या कार्याचं स्मरण केलं तुपे राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रणे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांनी याबाबतचं लेखी निवेदन दिलं आहे गेल्या अडीच वर्षांपासन आमदार तुपे पक्षाचे पुणे शहराध्यक्ष म्हणुन काम पाहत आहेत दीक्षांत संचलन लष्कराच्या तांत्रिक सेवा विभागाचा दीक्षांत संचलन सोहळा आज लष्करी तंत्रज्ञान संस्था अर्थात मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मध्ये पार पडला मेजर जनरल हरिसिंग या समारंभाचे मुख्य अतिथी होते

यामध्ये चार श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता

कोरोना प्राद्भावामुळे सामाजिक अंतराच्या नियमांच पालन करत दीक्षांत संचलन सोहळा पार पडला आंबे फसवणूक हाप्सच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री सुरू असल्याचं समोर आल्यानंतर बाजार समिती प्रशासनानं आंबा बाजारात तपासणी मोहीम सुरू केली आहे

या आडत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली हवामान प्णे आणि परिसराला आज संध्याकाळी मुसळधार पावसानं झोडपून काढलं काही भागात गाराही पडल्या द्पार पर्यंत उन्हाची काहिली जाणवत असताना एकदम वातावरण ढगाळ झालं आणि जोरदार सरी बरसल्या उद्या दुपार नंतरही अशाच पावसाची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे

नमस्कार